नागरिकांमध्ये विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आयुका संस्थेनं आयोजित केलेल्या प्रदर्शन व्याख्यान अवकाश दर्शन या कार्यक्रमांना विज्ञानप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला पुण्याजवळच्या खोडद इथली जगातील सर्वात मोठी जीएमआरटी रेडिओ दूर्बीण पाहण्याची संधी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपलब्ध करून देण्यात आली आहे कार्यशाळा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग आणि दि इस्टिटट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमानें आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे शिक्षक प्रभाकर यशवंत जोशी यांच्या स्मरणार्थ बासरी निर्मितीवर कार्यशाळा आयोजित केली होती त्यामध्ये ज्येष्ठ बासरीवादक डॉ

त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प सासवड जवळील सोनोरी गावांत राबविण्यात आला आहे

त्रिपाठी यांनी दिली आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आळंदी इथल्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या कार्यालयात विविध उपकरणांचं तसंच देशाचा नकाशा आणि ड्रोन सहित अन्य उपकरणांची माहिती देणारं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं प्रदर्शनाला विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी भेट दिली

पुणे मुंबई मार्गावरील लोणावळा आणि तळेगाव स्थानकांचाही त्यामध्ये समावेश असणार आहे ए सी किंमती चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा जगभरातील विविध क्षेत्रांना फटका बसला असून भारतातील ए सी आणि कुलरच्या किंमतीतही त्यामुळं वाढ होत आहे परिणामी यंदाचा उन्हाळा पुणेकर नागरिकांच्या खिशालाही अधिकची कात्री लावणारा ठरणार आहे

या वाढीमागे चीनमधील कोरोना विषाणू हेच प्रमुख कारण देण्यात आलं आहे बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यांचे सुटे भाग चीन दक्षिण कोरिया आणि जपान मधूनच येतात आणि कोरोनाचा सर्वात जास्त प्रादु्भाव याच देशांमध्ये जाणवत असल्यानं आता या वस्तूंची आयात रोडावली आहे

नागरिकांनी संबंधित कागदपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे मनपा राज्य शासनाप्रमाणे पुणे महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे आज आठवडा कामकाजाच्या शेवटच्या दिवशी महापालिकेत मोठी गर्दी झाली होती

यानिमित्त रविवारी विस्फोटक संशोधन या विषयावर् राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी उपस्थित राहणार आहेत हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

नमस्कार